कर्नाटकात मुख्यमंत्री एच

एस एल

या प्रक्षणिपी नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात यईते असं इस्रोचसिहाय्यक संचालक बी

त्यावछी विजय दौडीची मशालही प्रज्वलित करण्यात आली

डी आर एफ एस डी आर

कर्तारपूर साहिब मार्गाच्या बांधकामाविषयी आणि नंतर तो वापरण्याच्या पद्धतीविषयी काल भारत पाकिस्तान दरम्यान चर्चेची दुसरी फ्री संपन्न झाली कर्तारप्र साहिब गुरुद्वाराला भर्षादक्ष इचिछणा या यात्रक्रिच्या भावनांची दखल घसिन हा प्रवास सुरळीत आणि निर्विघ्न करावा असं आवाहन भारतीय शिष्टमंडळानं पाकिस्तानला कलि

दिव्यांगांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्दशीनव्विंई यावर्षी नोव्हेंबर मध्यजिगातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सुगम पर्यटन शिखर परिषदद्व आयोजन करणार आहा

अमरिका आणि इराण दरम्यान आखाती क्षह्यात तणाव वाढत असतानाच कतारनं काल सर्वात मोठ्या तटरक्षक तळाचं उद्घाटन क्लि